काँग्रेसअध्यक्ष राहूल गांधी राजस्थान आणि मध्य प्रदध्तित प्रचारसभा घरीील बसपा अध्यक्ष मायावती उत्तरप्रदध्येत फरुखाबाद आणि हडोई इथं प्रचार सभा घर्णिर आहस्त भाजप खासदार मिनाक्षी लखी यांनी काँग्रस्तीअध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरुद्ध दाखल क्लिस्ता अवमान याचिक्छी सुनावणी आज होणार आहा विफलि संदर्भातल्या न्यायालयाच्या निर्णयावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात क्लिल्खा वक्तव्याबाबत राहुल गांधी यांनी काल सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन दिलगिरी व्यक्त कली निवडणूक प्रचाराच्या ओघात हळिकव्य कल्पाचं गांधी यांनी या प्रतिज्ञा पत्रात सांगितलं याबाबत आज सुनावणी होईल भाजपानधिजी क्रिकेट्र गौतम गंभीर यांना पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमदिवारी दिली असून मीनाक्षी लखी यांना नवी दिल्ली इथं पुन्हा उमेखारी दिली आहा आजपाकडून महातागिरी यांच्याजागी गौतम गंभीर यांची वर्णी लागली तर अरविंद सिंग लखी काँग्रस्मधून आणि अतिशी या आम आदमी पक्षाकडून लढतील

भाजपानउत्तर पश्विम दिल्ली मतदारसंघासाठी अद्यापही उमद्वारी जाहीर क्विंटी नाही

यापूर्वी निवडणूक आयोगानं सिद्ध यांना बिहारच्या कटिहार जिल्ह्यातल्या प्रचार सभद्धुम्यान धार्मिक आधारावर मत मागितल्याबद्दल नोटीस बजावली होती श्रीलंक्त चर्च आणि हॉटल्स्पर झालखा दहशतवादी बॉम्ब हल्यानंतर श्रीलंका सरकारनं काल मध्यरात्रीपासून दक्षात आणीबाणी जाहीर क्वी आह श्रीलंक्वीय राष्ट्रीय सुरक्षा परिषदख्या बैठकीत हा निर्णय घण्यात आला

या हल्ल्यामाग ञिंतरराष्ट्रीय शकींचा पाठिंबा असल्याबाबत तपास सुरु आह विसं कॅबिनट मंत्री सरकारच विवर्त उजित सद्वित्न विनी पत्रकार परिषदक्ष सांगितलं यासंबंधी कटाचा इशारा आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांकडून मिळाला होता

भोपाळच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी रविवारी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना नोटीस बजावली आणि एक दिवसाच्या आत स्पष्टीकरण द्यायला सांगितलं होतं